स शालेय शुल्कासंदर्भात राज्य तसंच विभागीय स्तरावर शुल्क नियंत्रण समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय

बलराम भार्गव यांनी सांगितलं ते काल दिल्लीत पत्रकात परिषदेत बोलत होते

मात्र आता जो प्रादुर्भाव वाढत आहे तो हा नवा प्रकार नसल्याचं डॉ भार्गव यांनी स्पष्ट केलं

औरंगाबाद शहरात आणि हिंगोली जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे औरंगाबाद शहरात रात्री अकरा वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल कालपासून लागू झालेला हा संचारबंदी आदेश येत्या आठ मार्चपर्यंत लागू राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे याकाळात जीवनावश्यक वस्तू व्रिकेते औद्योगिक क्षेत्र आणि त्यातले कर्मचारी यांना संचारबंदीतून वगळण्यात आलं आहे मात्र नमूद मुभा असलेल्या सर्व व्यक्तींना त्यांचे विहित ओळखपत्र सोबत बाळगणं अनिवार्य राहील या काळात वैद्यकीय सुविधा मालवाहतुक पेट्रोल पप सुरु राहतील हिंगोली जिल्ह्यातही आजपासून पुढील आदेशापर्यंत सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे लग्नसमारभासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून पूर्व परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे तसंच सर्व आस्थापना दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण बंधनकारक करण्यात आले आहे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल हे आदेश जारी केले मुंबई पुणे नागपूर अमरावती आणि ठाणे या पाच जिल्ह्यांमध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत दरम्यान राज्यातला वाढता संसर्ग हा दुसरी लाट नाही तर नियमांच्या शिथिलतेमुळे रुग्ण वाढत असल्याचं आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितलं त्यामुळे पुन्हा एकदा नियमात कठोरता आणण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते कार्यालयीन वेळांची दहा ते पाच ही मानसिकता बदलण्याची गरज असून महाराष्ट्रानं पुढाकार घेऊन नवीन कार्यसंस्कृतीची सुरुवात करावी असंही मुख्यमंत्री म्हणाले मंत्रालयातल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं लसीकरण करावं अभ्यागतांना मर्यादित प्रवेश द्यावा असंही त्यांनी सांगितलं

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी काल याबाबत माहिती दिली

विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू असल्याचं जिल्हाधिकारी बिनवडे यांनी सांगितलं

औद्योगिक वसाहतीत असलेल्या या वसतीगृहाल्या बाधित विद्यार्थ्यांना बार्शी रस्त्यावरील कोविड केंद्रात ठेवण्यात आलं आहे पालिकेनं या वसतीग्रहाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत केला आहे वसतीगृहाला लागून असलेल्या इमारतीत इंग्रजी शाळा भरवली जाते ही शाळा सुध्दा पुढचे दहा दिवस बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे

वैद्यकीय पथकामार्फत सर्व प्रवाशांची अँटीजेन चाचणी केली जाणार आहे कोविड बाधित आढळणाऱ्या रुग्णांना परत पाठवून विलगीकरणात ठेवण्यात येईल असं जिल्हाधिकारी ईटनकर यांनी स्पष्ट केलं आहे

उपविभागीय अधिकारी संजय कंडेटकर यांच्यासह महापालिकेचं पथक सकाळपासून बाजारपेठांमधून नियंत्रण ठेवत होतं जिल्हाधिकाऱ्यांसह या पथकानं शहरातल्या अनेक भागातून पायी निरीक्षण करत काही वाहनधारकांना समज दिली तर काहींना दंडही ठोठावला व्यापाऱ्यांनाही मास्क वापरणं सॅनिटायझरची व्यवस्था करणं सामाजिक अंतर राखणं आदी सूचना करण्यात आल्या

मृतांमध्ये नांदेड उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

पालकांनी या समित्यांकडे शुल्क वाढीबाबतच्या तक्रारी पाठवाव्या असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे शालेय शुल्कासंबंधी प्राप्त तक्रारींसंदर्भात झालेल्या एका बैठकीत त्या काल बोलत होत्या कोविड कालावधीमध्ये शाळा बंद असताना काही शाळांकडून शुल्कासाठी तगादा लावणं शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठीच्या व्हॉट्सअॅप ग्रपमधून बाहेर काढणं सत्र परीक्षेची ग्णपत्रिका न देणं उशिरा श्र्ल्क भरल्यास दंड वसूल करणं अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत संबंधित शाळांची संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत त्वरित चौकशी करून कारवाई करण्याचे तसंच अनधिकृतपणे चालवल्या जाणाऱ्या शाळांवर शिक्षण हक्क कायद्यान्सार कारवाई करण्याचे निर्देशही गायकवाड यांनी यावेळी दिले

सेवा संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी संबंधित उमेदवार हा ज्या संस्थेमध्ये सदस्य आहे त्या संस्थेचा लेखा आणि परिक्षण मधला दर्जा हा अ किंवा ब असायला हवा

तर बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील शिवसेनेचे उपजिल्हा प्रम्ख कृष्णा डोणगावकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रंगनाथ काळे संचालक नंद्क्मार गांधीले मनसेचे संतोष जाधव या प्रमुख उमेदावारंच्या अजाँवर प्रतिस्पध्यांनी आक्षेप घेतले या अर्जांवर रात्री उशीरापर्यंत सुनावणी सुरु होती या आक्षेपांवर आज निर्णय घेण्यात येणार आहे

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए

कोवे यांच्या मार्गदर्शनात शेवटच्या क्षणी विवाहस्थळी पोहोचून हे विवाह थांबवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे शेतकऱ्यांना रात्री ऐवजी दिवसाची वीज मिळावी या संदर्भात तताडीनं ऊर्जा मंत्र्यांची भेट घेणार असल्याचं लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे विलास सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा वैशाली देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली त्यावेळी ते बोलत होते वीज देयक भरण्यासाठी सवलत मिळावी तसंच देयक न भरल्यास वीज प्रवठा खंडीत केला जाऊ नये अशी विनंतीही शेतकरी बांधवाकडून होत आहे या तीनही विषयातून मार्ग काढून योग्य तो दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल असंही देशमुख यांनी सांगितलं साखर कारखान्यांनी साखर उत्पादनासोबतच इथेनॉल वीज सीएनजी कॉम्प्रेस बायोगॅस तसंच इतर उत्पादनांकडे लक्ष द्यावं शेतकरी आणि इतर घटकांना अधिकचे आर्थिक लाभ देऊन विकासप्रक्रिया गतिमान करावी असं आवाहनही पालकमंत्री देशमुख केलं आहे

गेल्या सुमारे पाच वर्षांपासून बँकेत रिक्त पदांवर भर्ती झालेली नाही

शिक्षण विभागाच्या विशेष बैठकीत ते काल बोलत होते जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या संकल्पनेतून पंचतारांकित शाळा हा कार्यक्रम पुढे आला आहे

यामध्ये नांदेड ते निझामुद्दीन नांदेड ते आदिलाबाद नांदेड ते औरंगाबाद औरंगाबाद ते रेनीगुंटा नांदेड ते सत्रागच्ची कोलकाता आणि नांदेड ते श्री गंगानगर या गाड्यांचा समावेश आहे भारत आणि इंग्लंड संघात सुरू असलेल्या चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा कसोटी सामना आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार आहे दिवसरात्र खेळला जाणारा हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होईल या सामन्यात गुलाबी चेंड्र वापरला जाणार आहे मालिकेत एक एक सामना जिंकून दोन्ही संघ बरोबरीत आहेत

नव्याने सुरु होणाऱ्या या विमान सेवेमुळे नांदेडच्या प्रवाशांना मुंबईला दररोज विमानाने जाता येता येणार आहे या सोबत नांदेड शहर हवाई मार्गाने जळगाव आणि अहमदाबाद शहराशी जोडलं जात आहे

ते काल वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी इथं पत्रकारांशी बोलत होते पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूबद्दल आपल्याला द्रख आहे मात्र या प्रकरणावरून घाणेरडं राजकारण केलं जात आहे या आरोपात काहीही तथ्य नसल्याचं राठोड यांनी सांगितलं या प्रकरणाची चौकशी सुरू आहे त्यातून सत्य बाहेर येईल मात्र समाज माध्यमं तसंच प्रसार माध्यमातून होणारी बदनामी थांबवा असं आवाहनही राठोड यांनी केल